यावेळी परस्पर हिताच्या आरोग्यडिजिटल तंत्रज्ञान कृषी यासह अनेक मृद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे जपानचं सहाकार्य लाभलेल्या विविध क्षेत्रातल्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा तसंच संरक्षण आणि सुरक्षा संबंधाचा उभय नेते आढावा घेतील बैठकीनंतर अनेक करारांवर स्वाक्ष या केल्या जातील त्यानंतर उभय नेते संयुक्त निवेदन जारी करतील जनसामान्यांच्या आयुष्यात प्रामाणिकपणा वाढवण्यासाठी तसंच भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीच्या उद्देशानं देशभरात आजपासून दक्षता सप्ताह साजरा केला जाणार आहे भ्रष्ट्राचाराचं निर्मूलन नवभारताची निर्मिती अशी या सप्ताहाची संकल्पना आहे विविध विभाग बँका आणि तेर संस्थांमधल्या कर्मचा यांच्या भ्रष्टाचारविरोधी प्रतिज्ञेने या सप्ताहाची सुरूवात होईल

रामजन्म भूमी बाबरी मशीद वादात अयोध्येतल्या जमीनीच्या तीन वाटण्या करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्या या याचिकासमूहावर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेण्याची शक्यता आहे सरन्यायाधीश न्या रंजन गोगोई न्या संजय कौल आणि न्या के एम जोसेफ यांच्या पीठाप्ढे ही स्नावणी होणार आहे

मस्कत श्रि झालेल्या आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत काल प्रूष हॉकी गटात भारत आणि पाकिस्तान यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आलं मुसळधार पावसामुळे अंतिम फेरीचा सामना होऊ न शकल्यामुळे स्पर्धेच्या संचालकांनी दोन्ही संघांना विजेते घोषित केलं मैदानात पाणी साचलामुळे दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांशी चर्चा केल्यानंतर विजेतेपद विभागून देण्याचा निर्णय घेण्यात आला

द्पारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल